क्लभूषण जाधव यांच्या फाशीच्या शि क्षेला आंतराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती धरण स्रक्षा विधेयकाच्या मस्द्यावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं देशभरातल्या छप्पन्नशेहन अधिक धरणांसाठी स्रक्षिततेचे निकष लागू करणारं हे विधेयक आता संसदेत मांडण्यात येईल धरणांची देखभाल नियमित तपासणी या कामांसाठी निधीची तरतूद आपतीकाळात करण्याची कारवाई इत्यादी मुद्दे या विधेयकात समाविष्ट करण्यात आले आहेत सध्याच्या भारतीय वैदयक मंडळाऐवजी राष्ट्रीय वैदयक आयोग स्थापन करण्या या विधेयकाच्या मस्द्यालाही आज मान्यता मिळली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की खाजगी महाविदयालयांमधे तसंच अभिमत विदयापीठांमधे वैदयकीय शिक्षणाचं शुल्क नियंत्रित करण्याबरोबरच हा आयोग विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही घेईल यामुळं वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेत पारदर्शकता येईल आणि श्ल्कवाढीला लगाम बसेल असं जावडेकर म्हणाले

कर्जाची देणी कंपन्यांनी वेळेत च्कती करावी याकरता निर्बधांची तरतूद तसंच ऋणको कंपनीच्या मूल्यांकनाचा वाव वाढवण्याची तरतूद या विधेयकात आहे याम्ळं कंपन्यांना व्यवसायान्कूल वातावरण देण्यातही हातभार लागेल

केंद्रीय मंत्रीमंडळानं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी प्रेसा सुरक्षित आणि कालमर्यादेचं बंधन नसणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी स्धारित प्रस्तावालाही मंजूरी दिली आहे

म्ंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्नर्विकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वकष कायदा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्देश दिले डोंगरी तल्या इमारत द्र्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंंंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करताना इमारतीतील रहिवाशांसाठी पर्यायी निवासाची सोय करावी म्ंबईतील विविध योजनांमधल्या तसेच झोपडपट्टी प्नर्विकास ट्रान्झिट कॅम्प आदी विविध योजनेतून घरे उपलब्ध असतील त्यांची यादी करावी आणि तेथे या रहिवाशांची व्यवस्था करावी असं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं म्ंबईतील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

राष्ट्रीय आपती प्रतिसाद दल आणि म्ंबई अग्निशमन दलाचं मदत कार्य काल रात्री उशिरापर्यंत सुरू होतं काल ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या नऊ जणांवर जे

आणि हबीब रुग्णालयात उपचार स्रू आहेत या द्र्घटनेत मरण पावलेल्यांच्या क्ट्ंबांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

त्यामुळे पीक परिस्थिती समाधानकारक नाही काही ठिकाणी अजून पेरण्या बाकी असून पावसाचा जवळपास दीड महिन्याचा कालावधी गेला आहे अशा परिस्थितीत पर्यायी पीकं आणि पीकपध्दती आपत्कालीन पीक नियोजनात समाविष्ट करुन पेरणी करणं सोईस्कर होईल असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विस्तार कृषि विदयावेताता व्यवस्थापक डॉ

या अंतर्गत वन विभागाने लोकसहभागासाठी अनेक उपक्रम राबवले पंढरप्र पासून प्णे सातारा कराड सांगोला मंगळवेढा मोहोळ बार्शी टेंभ्र्णी वाखरी आणि कामती कडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठेल्यांची उभारणी करण्यात आली होती याठिकाणी वारकरी भक्तांना चिंच सीताफळ कड्निंब सिसू बांबू पळस शेवगा हादगा पर्जन्यवृक्ष जांभ्ळ त्ळशी करंज अशा विविध प्रजातींची रोपे मोफत वाटण्यात आली

वक्षलागवडीचा समावेश विदयार्थ्यांच्या अभ्यासउपक्रमात करण्याच्या मोहिमेचा द्स या वर्षीचा शभारंभ लात्रमधे पदमभूषण सन्मानित डॉ अशोकराव कुकडे यांच्या हस्ते झाला

ते दोघे कोतापूर आणि सोलगावचे रहिवासी होते त्यापैकी एकाचा म़तदेह आज सापडला आहे मूंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रम्ख हफीझ सईद याला आज पाकिस्तानात पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात हजर राहण्यासाठी लाहोरहन ग्जरानवाला इथं जात असताना अटक करून त्याला अज्ञात स्थळी हलवलं आहे सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं त्याला अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सम्दायाकडून दबाव वाढत होता

राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिकसामाजिक आणि कायदेविषयक जनजाग़ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकड्नप्रज्वला योजना राबविण्यात येत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचाअहमदनगर जिल्ह्यातील शुभारंभ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या हस्ते कर्जत येथे करण्यात आला पणन आणि वस्त्रोदयोगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा

प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षानं माझ्यावर टाकलेली जबाबदारी आपण सांभाळू आणि राज्यात भाजपाचं काम वाढवून पक्षाला बळकट करण्यासाठी समर्पित भावनेनं काम करु असं नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ते आज म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते